त्यांनी आज जगातल्या प्रमुख तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला

इंडिया एनर्जी फोरम च्या चौथ्या टप्प्याची संकल्पना यावेळी त्यांनी स्पष्ट केली जागतिक स्तरावर भारताचं उर्जा क्षेत्रातलं भवितव्य या विषयावर ते बोलत होते

हवामानबदलाची समस्या सोडवून ऊर्जा सुरक्षा कवच वाढवण्याला प्राधान्य देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल दसऱ्यानिमित्त केलेल्या भाषणावर राणे यांनी टीका केली शेतकरी अर्थव्यवस्था विकासकामं बेकारी तसंच कोरोना या गंभीर विषयांचा साधा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला नाही असा आरोप त्यांनी केला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व ही त्वचा आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व ही शाल आहे अशा शब्दांत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज मुंबईत शिवसेनेवर टीका केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणताही सल्ला देऊ नये असंही शेलार म्हणाले ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते भाजपा खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीत जगत आहे शिवसेनेचा कालचा मेळावा हा फ्लॉप आणि मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण म्हणजे फक्त जळफळाट होता अशी टिप्पणी त्यांनी केली दरम्यान राज्यातलं महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालत आहे आघाडीतले कॉप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेस आणि शिवसेना हे पक्ष त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झाले नाहीत असं राष्ट्रवादी काँप्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे त्याला मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल आपल्या भाषणातून भाजपला सत्य परिस्थितीचा आरसा दाखवला आहे असं सांगत ठाकरे यांनी भाजप जनतेची कशी दिशाभूल करतेय ते उलगडून दाखवल्याचं मलिक म्हणाले राज्याला अखंडीत वीज प्रवठा करण्यात महत्वाची भूमिका वठविणाऱ्या नवी मुंबईतल्या ऐरोली इथल्या राज्य भार प्रेषण केंद्राला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज भेट दिली

आयलॅंडिंग यंत्रणा सुरळीत ठेवणं आवश्यक असताना ती सुरू होऊ शकली नाही यामधल्या त्रुटी शोधून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमण्यात आली असून समितीच्या अहवालानुसार दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असं राऊत यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या बारा कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कोणते प्रकारचे लिलाव होऊ शकले नाहीत मात्र उद्यापासून सर्व लिलाव पूर्ववत सुरू करावेत अशा सूचना नाशिकचे सहकार उपनिबंधक सतीश खरे यांनी सर्व बाजार समित्यांना आज दिल्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे नाशिक आज सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले होते शेतकऱ्यांनीही शेत माल विक्रीसाठी आणला नव्हता अर्थात लिलाव बंद करण्याचे कोणत्याही संघटनेमार्फत आवाहन करण्यात आलेले नव्हते मात्र त्यानंतरही आज बारा बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ शकले नाहीत या संदर्भात सहकार उपनिबंधक सतीश खरे यांनी सर्व बाजार समित्यांकडून माहिती मागवली आहे तसेच कोणत्या बाजार समिती मध्ये किती व्यापारी कामकाज करतात याची ही आकडेवारी मागवली आहे केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानंतर अगोदर चा कांदा विकल्याशिवाय नव्याने कांदा घेऊन साठवणूक करायची नाही अशी भूमिका व्यापारी वर्गाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितलं

अभिनेत्री पायल घोष आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया या पक्षात दाखल झाल्या यानंतर घोष यांची नियुक्ती पक्षाच्या महिला आघाडी उपाध्यक्ष या पदावर केली आहे घोष यांच्या नेतृत्वाखाली पक्ष महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवेल असं आठवले यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत माजी मंत्री डॉ अशोक उईके यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलंय

त्यामुळे आता राष्ट्रीय क्रमांक महामार्गवर असणाऱ्या अमरावती ते मुक्ताईनगर मार्गासाठी हीच पद्धत वापरली जाणार आहे

परभणी जिल्ह्यात जिंतूर आणि सेलू तालुक्यातल्या अतिवृष्टीमधुन वगळलेली आठ महसूल मंडळे अतिवृष्टीप्रस्त क्षेत्रात समाविष्ट करावीत अशी मागणी करणारे निवेदन माजी आमदार विजय भांबळे यांनी आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले गेल्या महिन्यात परभणी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात प्रचंड पाऊस झाला होता महसूल आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात मात्र जिंतूर तालुक्यातले तीन आणि सेलू तालुक्यातले दोन महसूल मंडळं अतिवृष्टीबाधित घोषित करुन उर्वरित आठ मंडळ वगळण्यात आली उद्योगांसाठी असलेल्या सवलत योजनेत राज्य शासनानं जिनिंग आणि प्रेसिंगचाही समावेश करावा अशी मागणी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्राद्वारे केली आहे वस्त्रोद्योग विभागाकडून जिनिंगच्या कर्जाच्या व्याजामध्ये यापूर्वी दिली जात असलेली सवलत चार पाच वर्षापासून बंद करण्यात आली आहे सध्या विविध घटकांना राज्य शासनाच्या पक्क्ज स्कीम ऑफ इंनसेंटीव्हज अंतर्गत बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजात पाच टक्के सवलत देण्यात येत आहे मात्र त्यातून जिनिंग आणि प्रेसिंग हा उद्योग वगळला आहे

चाचण्यांच्या दरात राज्य सरकारनं आज पुन्हा सुधारणा केल्या यानुसार आता चाचण्यांसाठी तीन स्तरात नवे दर निश्वित केले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली सर्व खाजगी प्रयोगशाळांना हे दर बंधनकारक असतील राज्यभरात सुधारित दरांनुसारच रुग्णांना पैसे आकारले जातील यासाठी जिल्हाधिकारी तसंच महापालिका आयुकांनी दक्षता घ्यावी असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे

दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अण्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे द्यावा यासाठी दाखल झालेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळाली दिशा हिनं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं होतं या दोघांच्याही मृत्यूंचा परस्पर संबंध असल्याचा आहे तसंच आणि त्यात काही बड्या व्यक्तींचा हात आहे असा दावा याचिकेत केला होता मात्र यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी असं न्यायालयानं याचिकाकर्त्याला बजावलं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करायला काय अडचण आहे असा सवालही न्यायालयानं यावेळी केला

मात्र राज्यात गेल्या काही दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे या पार्श्वभूमीवर शिल्लक ऑक्सिजनचा पुरवठा उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार करावा अशी मागणी पुणे जिल्ह्यातल्या उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत रत्नागिरी इथल्या इंफिंगो आय केयर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ श्रीधर ठाकूर यांनी नागरिकांना त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकाही कोरोनामृत्यूची नोंद झालेली नाही

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत परिसरात उभारलेल्या सर्व सुविधायुक्त कोविड विषाणू परिक्षण संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं

सिंधुद्र्ग जिल्ह्यातल्या सर्व वृद्वाश्रमांतल्या ज्येष्ठ नागरिकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत या ज्येष्ठ नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी तसंच नमुने गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एका व्हा उपलब्ध करून द्यावी तसंच मोबाईल स्व कलेक्शनची सोय आरोग्य यंत्रणेनं करावी अशाही सूचना मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत

राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास आजपासून सुरु झाला अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातून आजपासून परतीचा पाऊस सूरु झाला

दरम्यान काल दिवसभरात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर कोकणात काही ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला अशी माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे